त्याचबरोबर या सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते अजित पवार यांचा सहभाग आहे किंवा नाही याबाबतच स्पष्टीकरणही चार आठवड्यात सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत या सिंचन घोटाळ्याशी संबंधित दोन जनहित याचिका न्यायालयात दाखल झाल्या असून या याचिकांच्या सनावणी दरम्यान न्यायालयानं हे आदेश दिले आहेत एम जे अकबर यांनी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल स्वीकारला काही महिला पत्रकारांनी अकबर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता या पाईभूमीवर त्यांनी राजीनामा दिला अकबर यांनी याआधीच आरोप करणाऱ्या महिलांवर बदनामीचा दावा दाखल केलाय राज्य सरकारनं किनारपट्टीवरच्या सात जिल्ह्यात खारफुटी संरक्षणासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे खारफुटीच्या प्रदेशात होणारी घुसखोरी रोखण्यासंदर्भात विनाविलंब कारवाई व्हावी तसंच याबाबतीत काम करणा या यंत्रणा आणि संस्थांच्या कामात सुसुत्रता यावी या उद्देशान ही समिती काम करेल असं मुख्य वनसंरक्षण अधिकारी एन वासुदेवन यांनी काल मुंबईत वार्ताहरांना सांगितलं खारफुटीच्या प्रदेशातली वर्दळ नियंत्रीत करणं सीसीटीव्ही बसवणं दर सहा महिन्यांनी उपग्रहाद्वारे मिळालेल्या चित्रणावरून खारफुटीची पाहणी करणं आदी कामं ही समिती करणार आहे खारफुटी संदर्भातल्या तक्रारींची दखल घेण्यासाठी वेबसाईट तसंच टोल फ्री क्रमांक दोन महिन्यात उपलब्ध करुन देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं धम्मचक्र प्रवर्तन दिन आज सर्वत्र साजरा केला जात आहे यानिमित्त आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे औरंगाबाद अल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरालगत बुद्धलणीच्या पायथ्याशी श्रामणेर शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीनं नागपूर ॐ दीक्षा भूमीवर मुख्य सोहळा आयोजित केला आहे ज्येष्ठ साहित्यिक के ज पुरोहित उर्फ शांताराम यांचं काल संध्याकाळी मुंबईत निधन झालं

राज्य सरकारच्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं त्यांच्या पार्थिवावर काल रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले आशियाई पुरुष हॉकी चैंपियन्स करंडक स्पर्धा आजपासून ओमानमधे मस्कत धें सुरु होत आहे प्रारंभीच्या सामन्यात गतविजेत्या भारताचा मुकाबला येजमान ओमानशी होणार आहे